ठरावावर आजच मतदान न घेतल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष भाजपानं विधान सौधात रात्रभर निदर्शनं आणि धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे

बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर विक्वासदर्शक ठराव पुढं ढकलण्यात यावा अशी विनंती कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते सिद्धरामैया यांनी केली

दरम्यान भाजपाच्या शिष्टमंडळानं जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली आणि इतर कोणत्याही विषयावर चर्चा न घेता विश्वास ठरावावर आजच मतदान घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी विनंती केली त्याप्रमाणे आज दिवसअखेर पर्यंत विक्वास ठरावावर विचार करावा असा निरोप राज्यपालांनी अध्यक्ष रमेश कुमार यांना पाठवला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत दिलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानने त्यांना मुक्त करुन मायदेशी परत पाठवावं असं परराष्ट्र व्यवहारमंत्रालयानं पाकिस्तानला कळवलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज संसदेत निवेदन केलं कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची भूमिका रास्त असल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे प्रवक्ते रविश कुमार यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असल्याचं न्यायालयानं स्पष्ट म्हटलेलं आहे

मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हफीज सईद आणि त्याच्या दहशतवादी संघटनांविरुद्ध कडक करण्याची जबाबदारी पाकिस्तान सहीत संयुक्त राष्ट्र सदस्यांची आहे असं भारतानं म्हटलं आहे पहिल्यांदाच हफीजला अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही आता त्याच्यावर दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई होते की नाही हे पहावं लागेल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितलं

समुदायाकडून होणा या हिंसाचाराच्या घटनांना थांबवण्यात काही राज्यांना अपयश येत असल्यामुळे त्यांच्यावर अवमानाची कारवाई करावी यासाठी दाखल केलेली याचिका त्वरीत सुनावणीला घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे

करविषयक कायद्यांमधल्या सुधारणा विषयी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की स्टार्टअप उद्योगांना या सुधारणा फायद्याच्या ठरतील रिझर्व्ह बँकेविषयीच्या कायद्यातल्या सुधारणांमुळे बँकांखेरिजच्या वित्तीय संस्थांवर नियंत्रण आणणं शक्य होईल देशात अल्परकमेचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्याला प्रोत्साहन मिळेल तसंच विजेवर चालणा या वाहनांच्या वापरालाही प्रोत्साहन मिळेल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल असं त्या म्हणाल्या वित्त विधेयकावरच्या चर्चेनंतर शून्य प्रहरासाठी सभापतींनी आणखी दोन तास कामकाजाचा अवधी वाढवला डिजीटल व्यवहारांमधे अडचणी येत असल्याची वृत्त सरकारनं फेटाळली आहेत डिजीटल व्यवहारांमधे दरवर्षी वाढ घेत असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली

या बैठकीत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर तसंच कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून कृषी उत्पादन वाढवण्यासंदर्भातल्या विविध बाबींची चर्चा झाली

पोंजी स्कीम घोटाळ्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयानं मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत दोनशे कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या एका आरोपीनं दाखल केलेली दयेची याचिका आज मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळली या प्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या सात दोषींपैकी नलिनी श्रीहरन हिनं गेल्या वर्षी राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार आपली वेळेआधी सुटका करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी राज्यपालांकडे याचिकेद्वारे केली होती अगुस्ता वेस्टलँड हेलीकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला दलाल सुषेन मोहन गुप्ता याच्या जामिनाला सक्तवसुली संचलनालयानं आव्हान दिलं आहे

लष्कर आसाम रायफल आणि मणिपूर पोलीसांनी केलेल्या कथित बेकायदेशीर हत्याप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी पीठाची फेररचना करायला सर्वोच्च न्यायालयानं संमती दिली आहे या प्रकरणांची सुनावणी करणारे न्यायमूर्ती मदन लोकूर गेल्यावर्षी निवृत्त झाल्यामुळे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठ या विशेष पीठाची फेररचना करणारा आहे

भूतानहून बांगला देशाला होणारी दगडांची वाहतूक भारतीय जलमार्गानं आज प्रथमच करण्यात आली

महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे